त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार भक्कमपणे न्यायालयात आपली बाजू मांडत आहे न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीशिवाय हे आरक्षण देता येणार नाही यासाठी नेमण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

माथाडी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीनं सरकार आवश्यक पावलं उचलत असून माथाडी कायद्यात कोणताही बदल करणार नाही अशी ग्वाही देत माथाडी कामगारांचे पैसे यापुढे त्यांच्या खात्यात थेट जमा केले जातील अशी घोषणा कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी आज विधानपरिषदेत केली माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या सरकारकडून अद्यापही पूर्ण झाल्या नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केला होता

या चर्चेला उत्तर देताना माथाडी कामगारांच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या अपप्रवृत्तीना आळा घालण्याच्या दृष्टीनं प्रत्येक माथाडी कामगारांना यापुढे स्वतंत्र ओळखपत्र दिलं जाईल तसंच येत्या एक महिन्यात माथाडी कायद्यासंदर्भात संकेतस्थळ सुरू करणार असून यावर ऑनलाईन दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन कामगारमंत्र्यांनी दिलं माथाडी कामगारांसाठी राखीव असलेली घरं कुणालाही दिली जाणार नाहीत तसंच माथाडी कामगारांच्या मुलांसाठी कौशल्य विकासाचे उपक्रम राबवले जातील अशी माहिती निलंगेकर यांनी दिली दूध दरवाढीसाठी दूध उत्पादकांनी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनानं आता आक्रमक पवित्रा घेतला असून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलेल्या चक्का जाम आंदोलनाच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलना आधीच कार्यकर्त्यांची धरपकड झाल्याच वृत्त आहे दूध उत्पादक आंदोलन करणाऱ्यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं असं आवाहन आंदोलनाचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे

कोल्हापूर मुंबई महामार्गावर तिन्ही टोलनाक्यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला

मात्र पोलिसांनी मध्यरात्रीपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली तसंच दुपारी भगवान काटे यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे तसंच कागल तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून रास्ता रोको केला हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा ध्रुं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं औरंगाबाद सोलापूर मार्गावर जालना जिल्ह्यातल्या वडिगोद्री धिं आणि जालना भोकरदन मार्गावर रास्ता रोको करण्यात आला गायींच्या द्धाचा व्यवसाय करणारे शेतकरी आठ ते नऊ महिने तोटा सहन करत आहेत नुकसानीची जबाबदारी शासन घेत नाही

संघ जो नफा कमावतात त्याचा हिस्सा शासनाला देत नाहीत त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी घेतली पाहिजे

कोल्हापूर राज्यातल्या रास्त भाव दुकानात लोह आणि आयोडिन युक्त मीठ स्वस्त दरात उपलब्ध करुन दिलं जाणार आहे शासनाचा अन्न आणि नागरी प्रवठा विभाग आणि टाटा आयर्न यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जाणार आहे

सावंतवाडी संस्थानच्या राणी राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या सत्वशीलादेवी यांनी गंजिफा खेळाला प्रोत्साहन दिलं होतं